आता या मसूद्याची सुधारित आवृत्ती सर्व राज्य आणि नागरिकांच्या प्रतिसादासाठी एक महिन्याकरता संकेतस्थळावर प्रसारीत केल्याचं समितीनं म्हटलं आहे शाळांमधे तीन भाषांच्या निवडप्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या पसंतीला प्राधान्यक्रम देण्यासाठी मसुद्यात सुधारणा केल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे हा मसुदा म्हणजे केंद्रसरकारचं अंतिम धोरण नव्हे तर समितीच्या शिफारसी आहेत असं मनुष्यबळ विकास सचिव आर सुब्रमण्यम् यांनी स्पष्ट केलं आहे यासंदर्भातला निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी या आधीच सांगितलं आहे निवडणूक प्रक्रियेच्या विविध बाजू सांभाळण्यासाठी निवडणूक आयोगानं मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे नऊ कार्यगट तयार केले आहेत

सर्व कार्यगट त्यांच्याशी संबंधित विषयाचा आढावा घेऊन येत्या ऑगस्टपर्यंत शिफारसी करतील मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी काल नवी दिल्ली इथं आयोजित कार्यशाळेत ही माहिती दिली प्रसारभारतीची स्वायत्तता महत्त्वाची असून नवं सरकार ती कायम ठेवणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे

प्रसार भारतीनं व्यवस्थित काम करावं तसंच नवे कार्यक्रम आणि परिमाण शोधावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली द्रदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जावडेकर यांनी यावेळी प्रशंसा केली सार्वजनिक प्रसारण क्षेत्रात काम करताना प्रसारभारती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सर्वांचा विश्वास प्राप्त करण्याच्या दिशेनं पुढं जात असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष सूयर्प्रकाश यावेळी म्हणाले

ग्रामीण कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढवण्यावर त्यांचं मंत्रालय लक्ष केंद्रीत करणार असल्याचे गडकरी यांनी आज सांगितले प्रतापचंद्र सारंगी यांनी आज सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला औरंगाबाद इथं नक्षत्रवाडी भागात आठ हेक्टरमध्ये ग्रहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडाची दीड हजार सदनिकांची योजना लवकरचं सुरु करणार असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे

त्यावेळी ते बोलत होते देवळाई इथल्या म्हाडाच्या वसाहतीला पाणी पुरवठा योजनेसाठी दोन कोटी रुपये निधीची घोषणा त्यांनी यावेळी केली

दरम्यान आज झालेल्या सोडतीमधील यशस्वी आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावं म्हाडाच्या संकेतस्थळावर आज संध्याकाळी सहा वाजता जाहीर केली जाणार असल्याचं म्हाडानं नमुद केलं आहे

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा सात तारखेला होतं पण मुस्लिम बांधवांचा सण लक्षात घेऊन त्यांचे वेतन तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत